मोदी यांनी काल आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ही मोहीम नव्या भारतासाठी मैलाचा दगड ठरेल असंही ते म्हणाले

या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड केली असल्याची माहिती त्यांनी दिली या वैमानिकांना रशियात एक वर्षाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर ते देशाच्या आशा आकांक्षांची जबाबदारी उचलत अवकाशात झेप घेतील असं मोदी म्हणाले हे उदयोन्मुख तरुण भारताच्या कौशल्य प्रतिभा क्षमता धैर्य आणि स्वप्नांचं प्रतिक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले

दरम्यान आतापर्यंत कुठल्याही भारतीय नागरिकाला या विषाणूची बाधा झालेली नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

नेपाळमध्ये कोरोना या विषाणूनं बाधित रुग्ण आढळल्यानंतर भारतानं नेपाळच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये देखरेख आणि तपासणी सुरू केली असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली

यासाठी उत्तरखंडात पीठोरागढमधल्या झुलाघाट ब्रिल्या चौकीच्या ठिकाणी आरोग्य पथकं पाठवली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे अमेरिकेत सुरु असलेल्या पिट्सबर्ग खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या सौरव घोशाल यानं अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम सामन्यात सौरभची लढत जिप्तच्या फेरेस देस्सोउकी याच्यासोबत सोबत होणार आहे